कर्मचारी अविष्य निर्वाह निधी संघटनेनं काल जाहीर केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार हे स्पष्ट झालं आहे त्यामुळे याद्वारे रोजगाराचं प्रमाण देशात वाढत असल्याचं अधोरेखित होत आहे

ज्या इच्छुक उमेदवारांना नोंदणी केल्यानंतर महिन्याभरात नोकरी मिळाली आणि अविष्य निर्वाह निधी संघटनेच्या योजनांचा लाभ मिळाला अशाच उमेदवारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे

त्यांनी भविष्य निर्वाह योजनांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे

याविषयी फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या

न्यायमूर्ती ए

खानविलकर न्यायमूर्ती डी

चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक भूषण न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती बी

त्यामध्ये न्यायमूर्ती डी

स्थापना दिन मेघालय मणिपूर आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा आज स्थापनादिन आहे त्यानिमित या राज्यातील जनतेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अत्लनीय नैसर्गिक सौंदर्य संपन्न सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली इतिहास यांच्यामुळे देशात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेली ही राज्यं लक्षवेधी आहेत आगामी काळात विकासाच्या बह्आयामी मार्गावरून पदभ्रमण करण्यासाठी आपण इथल्या नागरिकांना श्भेच्छा देत असल्याचं राष्ट्रपर्तींनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे ईशान्येकडील या तिन्ही राज्यांनी स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून प्रत्येक क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविली आहे त्यांची नैसर्गिक पोषक आहार परंपरा आणि सशक्त जीवनशैली यामुळे संपूर्ण देशाला त्यांनी एक नवा मार्ग दाखवला आहे असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे त्रिप्रामधील सांकृतिक वारसा आणि दिलदार मनाच्या माणसांनी साऱ्या भारताला आपलंसं केलं असून अनेक क्षेत्रामध्ये लक्षणीय यश मिळवलं आहे देशाच्या विकासामध्ये मणिपूरचा वाटाही उल्लेखनीय असून हे राज्य म्हणजे नवोन्मेष आणि क्रीडाक्षेत्रातील गुणवतेचं आगर आहे आत्यंतिक प्रेमळपणा आणि बंध्भाव सौंहार्द यासाठी मेघालयची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून इथले युवक प्रतिभाशाली आणि उत्साही आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

एच डी आणि स्वर्णपदक विजेत्यांना प्रत्यक्षात सन्मानित करण्यात येणार आहेउर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरुपात पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत नायडू अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि मुळ आरतीय वंशाच्या असलेल्या पहिल्या महिला उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी अभिनंदन केलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अनेक मूल्यांवर आधारलेले असून दीर्घकाळ ते दृढ झाले आहेत आगामी काळात ते आणखी दृढ होतीलअसं नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे बैठक भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यान सागरी स्रक्षाविषयक चर्चा करण्यासाठी न्कतीच पहिली बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली सागरी सुरक्षिततेविषयीचं वातावरण प्रादेशिक सहकार्य उभय देशांमधील परस्पर सामंजस्याचे मुद्दे या क्षेत्रातील नव्या संधी या विषयी या बैठकीत चर्चा झाली या पुढील काळातहि वैचारिक आदानप्रदान सुरू ठेवण्याचं निश्चित करण्यात आलं प्रधान शेल एनर्जी इंडिया साठी गुजरातमधील हाजिरा इथं उआरण्यात आलेल्या छोट्या प्रमाणात नैसर्गिक वायूपुरवठा करणाऱ्या देशातील पहिल्या यंत्रणेच उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते काल द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार